काही ठळक बातम्या

राज्यातील लोकांच्या इच्छाशक्ती आणि साहसामुळं ते लवकरच या संकटातून सावरून नव्या जोमानं उभं राहतील असा विश्वास पंतप्रधान श्री

देशभरात साजरा

देवेंद्र फडणवीस यांच्या सुचना

नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांची महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला सुरूवातीला श्री मोदी यांनी रक्षाबंधन आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा जनतेला दिल्या त्यानंतर आज संस्कृत दिनानिमित्त त्यांनी संस्कृत भाषेचं विविध क्षेत्रांमधील योगदान याबद्दल माहिती दिली संस्कृत श्लोकाचा उल्लेख करून त्यांनी गुरूचा आदर करित आगामी येणारा शिक्षक दिन साजरा करण्याबद्दल सूचवलं दरम्यान केरळमधील आलेल्या महापूरामध्ये प्राण गमावलेल्या तसंच जखमी झालेल्या लोकांच्या कुट्रंबियांबद्दल श्री मोदी यांनी सहानुभूती व्यक्त केली तसंच केरळ राज्यातील लोकांच्या इच्छाशक्ती आणि साहसामुळं ते लवकरच या संकटातून सावरून नव्या जोमानं उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या आपत्तीदरम्यान सर्व राज्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्न आणि मदतीचा विशेष उल्लेख श्री मोदी यांनी यावेळी केला तिनही दल आपत्ती व्यवस्थापन संस्थाच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख श्री

यंदा मन की बात साठी सर्वात जास्त लोकांनी लाडके नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत बोलण्यास सुचवलं अटलजी हे उत्तम संसदपटू संवेदनशील लेखक श्रेष्ठ वक्ते आणि लोकप्रिय पंतप्रधान होते सुशासन म्हणजेच गुड गव्हर्नसला मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी हा देश सदैव अटलजींचा आभारी राहील असं श्री मोदी म्हणाले अटलजींनी भारताला दिलेल्या राजकीय संस्कृतीमुळं देशाला लाभ झाला असल्याचं ते म्हणाले

पक्षहीत बाजूला सारून संसदेच्या सर्व सदस्यांनी पावसाळी अधिवेशन अधिकाधिक उपयुक्त बनविण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं

जम्मू काश्मीर मध्ये क्पवारा जिल्ह्यातील कालारूस भागातून आज सकाळी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली सैन्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीन्रसार चारही दहशतवादी सीमारेषेवरून ध्रुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत होते दूरवर भागात विकास पोहचल्यामुळं नक्षलवादी हिंसाचार कमी झाला असल्याचं केंद्रिय परराष्ट्र राज्यमंत्री श्री

अकबर यांनी म्हटलं आहे गोवा इथल्या मापूसा इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ अर्थात आय

उपहारगृह वाटप प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्याविरोधात आरोपांची दखल घेण्यासाठी पुरेसे पुरावे आपल्याकडं असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं दिल्ली न्यायालयाला सांगितलं आहे

पुरी आणि रांची इथल्या रेल्वेच्या दोन हॉटेलांच्या भाडेपट्टीला त्यांनी स्वतःच्या पदांचा गैरवापर कठन मंजुरी दिल्याचं विशेष सरकारी वकील अत्रल त्रिपाठी यांनी न्यायालयाला सांगितलं संस्कृत दिवस आज साजरा होत आहे यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्लीतल्या लाल बहादूर राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत जगातली प्राचीन भाषा म्हणून संस्कृत परिचित असून भारताच्या सांस्कृतिक इतिहासातही या भाषेचं फार महत्व आहे भाऊ आणि बहिण यांच्या नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन आज मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतात साजरा होत आहे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती श्री

व्येंकय्या नायडू यांनी याप्रसंगी देशवासीयांना श्रभेच्छा दिल्या आहेत रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिण यांच्या अपूर्व नात्याचा उत्सव आहे असं राष्ट्रपर्तीनी म्हटलं आहे रक्षाबंधन हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्सवात साजरा केल्या जात असून भाऊ आणि बहिण यांच्या नात्यांमधील प्रेमाचा घट्ट बंध दाखविणारा हा सण आहे असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचं नियोजन केलं आहे बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहा टक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले यामध्ये लांब पल्ल्याच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते रक्षाबंधन निमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहत्रकीचे नियोजन केले आहे बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा खामगाव शेगाव मलकापूर जळगाव जामोद मेहकर आणि चिखली या सातही आगारासोबतच देऊळगाव राजा सिंदखेड राजा नांद्ररा मोताळा आणि लोणार या वाहतूक नियत्रंण केंद्रावरूनही जादा बसेस सोडण्यात आल्या शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांना गती देताना ऑरेंज सिटी स्ट्रीट मिहान इथं कन्व्हेव्शन सेंटर एग्रो व्हिजन कन्व्हेव्शियल सेंटर आदी विकास प्रकल्पासोबत मेट्रो आणि महानगरपालिकेतर्फे शहरातील यशवंत स्टेडियम संत्रा कॉटन मार्केट तसंच अंबाझरी ओपन थिएटरसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री

रामगिरी इथं नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला ऑरेंज सिटी स्ट्रीट हा प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करावयाचा असल्यामुळं सरकारसह विविध विभागांच्या आवश्यक मान्यतेसाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या यावेळी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनक्रुळे महापौर श्रीमती नंदा जिचकारसह आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

या प्रकल्पासाठी महानगरपालिका तसंच नागपूर सुधार प्रन्यास आणि मेद्रो यांची संयुक्त बैठक घेवून आर्थिकद्रष्ट्या हा प्रकल्प स्वयंपूर्ण होईल याद्रष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना श्री फडणवीस आणि श्री गडकरी यांनी यावेळी दिल्या नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांची महाराष्ट्र महापौर परिषद या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली पनवेल इथं तिथल्या महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या पुढाकारानं रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स काम्प्लेक्स इथं महापौर परिषदेचं आयोजन करण्यात आल होतं त्यात पुढील आगामी काळासाठी महापौर श्रीमती जिचकार यांची सर्वान्रमते निवड करण्यात आली महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीनं दर तीन महिन्यानी परिषदेचं आयोजन करण्यात येतं त्यात महापौरांच्या समस्यांवर आणि विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येते महापौर परिषदेचे अध्यक्ष श्री

त्यांनी नागपूरच्या महापौर श्रीमती जिचकार यांची एकमतानं महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचं जाहीर केलं पनवेलमध्ये आयोजित दोन दिवसीय परिषदेत बृहनमुंबई महानगर पालिका नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर नवी मुंबई वसई विरार पिम्परी चिंचवड़ मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली पनवेल याठिकाणचे महापौर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते सामाजिक न्याय विभाग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून जिल्यातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार पालक मंत्री श्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपल्बध नसल्यानं सामाजिक व्याय विभाग आणि समता प्रतिष्ठाणच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मेळाव्यात हजेरी लावत तज्ञाचे मागदर्शन जाणून घेतले तर आज घेण्यात आलेल्या मेळाव्यात पालक मंत्री श्री राजकुमर बडोले यांनी सामाजिक व्याय विभागामाफर्त विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सवलती बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करत माहिती दिली तर विद्यार्थ्यांनी देखील असे मेळावे दर महिन्यात घेण्यात यावे अशी मागणी केली राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी य्रनिसेफच्या सहकार्यानं राज्य सरकारचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं युवा माहिती द्रूत हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमात महाविद्यालयीन य्रवकांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आलं आहे महाविद्यालयातील विविध शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांमार्फत सरकारी योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट आहे

विकास आमटे यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला

फौआद मिझानं व्यक्तीगत प्रकारात तर फौआद मिझा जितेंदर सिंग आशिष मलिक आणि राकेश क्मार यांनी सम्रह प्रकारात हे रौप्यपदक पटकावलं

बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी

सिंध्रनं उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे तिरंदाजी स्पर्धेत महिलांची संयुक्त चमू उपांत्य फेरीत दाखल झाली आहे